प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात येत्या पंचवीस तारखेला नवी दिल्ली बें शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होईल या चर्चेत संरक्षण सुरक्षा आणि व्यापारासह सर्व मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल बातमीदारांना सांगितलं एच वन बी व्हिसाशी संबंधित मुद्यांवरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या सोमवारी अहमदाबादला भेट देणार असल्यानं हे शहर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे जगातली सर्वात जुनी लोकशाही असलेली अमेरिका आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत यांच्यातली मैत्री नव्यानं वृद्धींगत करण्याच्या दृष्टीनं ट्रम्प यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे त्यामुळे अहमदाबादमधे त्यांच्या स्वागताचे फलक जागोजागी लावले आहेत सरदार पटेल स्टेडियममधे सोमवारी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे केंद्र सरकारनं सुरु केलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुबंन मिशनला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत

स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास आणि मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देत अशा ग्रामसमूहांचा नियोजबद्ध रितीनं विकास करणं हा या अभियानाचा उद्देश आहे

येत्या तीन वर्षात असे आणखी एक हजारापेक्षा जास्त ग्रामसमूह विकसित करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव आहे चीनमधे वुहानला मदतीसाठी पाठवल्या जाणा या विमानासोबत वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्ली धिं बातमीदारांना ही माहिती दिली नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी चीन सातत्यानं लढत असताना त्यांना पाठिंबा व्यक्त करण्याचा हा छोटा प्रयत्न आहे असं ते म्हणाले हे विमान परत येताना आधीच्या दोन विमानांमधून येऊ न शकलेल्या तिथल्या भारतीयांना धेऊन येईल ज्यांना परत यायचं आहे त्यांना तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधायला सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली जपानमधे डायमन प्रिन्सेस जहाजावरच्या आठ भारतीयांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं त्यांनी सांगितलं तरुणांनी नकारात्मकता झटकून विकासासाठी काम करणाऱ्यांसोबत सामील व्हायचा दृढ संकल्प करायला हवा असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे नवी दिल्लीत आयोजित छात्र संसदेच्या दहाव्या पर्वाला नायडू यांनी काल संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते भ्रष्टाचार दहशतवाद धार्मिक आणि वैचारिक कड्डरता जातिवाद तसंच लिंगभेदाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व तरुणांनी करायला हवं असं नायडू म्हणाले भ्रष्टाचारानं आपल्या लोकशाहीला पोखरून काढलं आहे भ्रष्टाचारासह समाजातल्या तिर दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा असंही नायडू यावेळी म्हणाले महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शित्ता बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात विद्यार्थी अपयशी झाला तरी त्याच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण असा शेरा न लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारनं काल घेतला त्याऐवजी पुनर्परीक्षेसाठी पात्र असा शेरा गुणपत्रिकेवर लिहिला जाणार आहे सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालापासून हे बदल लागू होणार आहेत या परीक्षेत उत्तीर्ण न होणारे विद्यार्थी जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परिक्षेसाठी पात्र ठरतील त्यावेळी एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर पुनर्परीक्षेसाठी पात्र असा शेरा लिहिला जाईल तर त्यापेक्षा अधिक विषयात उत्तीर्ण होण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र असा शेरा लिहिला जाणार आहे हरियाणा सरकारनं राज्यातल्या सर्व भाज्यांच्या मंड्या आणि साखर कारखान्याच्या परिसरात अटल किसान मजदूर उपहारगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे

काल हरयाणाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राज्यपाल सत्यदेव नारायण यांनी आपल्या अभिभाषणात ही माहिती दिली

यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवपूजा करतात

अलाहाबादमधे संगमात अनेक भाविक स्नान करत आहेत मुंबईतही मंदिरांची रोषणाई आणि फुलांनी सजावट केलं असून आज सकाळपासून प्रार्थनेसाठी लोक येत आहेत शहर आणि उपनगरातल्या मंदिरांमधे भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत

गेल्या सोमवारी ही रक्कम वितरित करण्यात आली

महिलांना लष्करात वरिष्ठ पदे देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लष्करानं तयारी सुरू केली असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केलं आहे ते काल बातमीदारांशी बोलत होते जम्मू कश्मीरमधल्या परिस्थिती विषयी बोलताना ते म्हणाले की दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली असून दहशतवादी गटांवर लष्करानं दबाव कायम ठेवला आहे छत्तीसगडमधे माओवाद्यांच्या विरोधात अॅपरेशन प्रहार ही मोठी मोहीम सुरक्षा दलांनी सुरु केली आहे बस्तर विभागातल्या दंतेवाडा सुकमा बिजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या नक्षलग्रस्त भागात या मोहिमेचा मुख्य भर राहणार आहे छत्तीसगड पोलीस निमलष्करी दलांच्या सहकार्यानं तेलंगणाच्या सीमाभागापासून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत एकाचवेळी ही मोहीम राबवणार आहे सुरक्षा दलांचे सुमारे दोन हजार जवान या मोहिमेत सहभागी असून त्यात विशेष कृतीदल आणि जिल्हा राखीव रक्षक यांचे चौदाशे कर्मचारी असतील तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाचशे जवानही या मोहिमेसाठी तैनात केले आहेत जम्मू कश्मीरच्या नायब राज्यापालांचे सल्लागार राजीव राय भटनागर आणि पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आज दक्षिण कश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्याला भेट दिली आणि दक्षिण कश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा संयुक आढावा घेतला दक्षिण कश्मीरमधे शांती आणि स्थैर्य राखण्यात जम्मू कश्मीर पोलीस आणि तिर दलांनी केलेल्या कामाची भटनागर यांनी प्रशंसा केली विविध सुरक्षा दलांमधे उत्तम समन्वय राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सिंग यांनीही सुरक्षा दलांच्या कामाचं कौतुक केलं त्याचबरोबर जम्मू कश्मीरमधली शांती भंग करण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिक सतर्क राहण्याची सूचना त्यांनी केली

काल मुंबईत महिला प्रजनन आणि आरोग्य या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारनं कालबद्ध कार्यक्रम आखला असून त्या अनुषंगानं आर्थिक तरतूद केली आहे असं त्यांनी सांगितलं प्रसूतीदरम्यान एकही महिलेचा मृत्यू होऊ नये याची काळजी वैद्यकीय तज्ञांनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल स्वीडनच्या पायाभूत सोयीसुविधा विकास मंत्री टोमास येनेरोथ यांची भेट घेतली या भेटीत दोन्ही देशांमधल्या लोकांच जीवनमान उचावण्यासाठी शाक्षत पायाभूत सोयी सुविधा उभारण्यावर चर्चा झाली पूर्वोत्तर राज्यांच्या बहुरंगी संस्कृतीशिवाय भारताची ओळख पूर्ण होऊ शकत नाही असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी केलं

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला कसोटी क्रिकेट सामना आज पहाटे वेलिंग्टन ध्वां सुरु झाला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं